प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी सभापती पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेनं अनुमोदन दिलं काँग्रेससह सर्व पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला त्यानंतर इंगामी अध्यक्ष डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी सभापती म्हणून बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विविध राजकीय पक्षांच्या तिर नेत्यांनी बिर्ला यांना सभापतींच्या खुर्चीपर्यंत नेलं बिर्ला यांचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री म्हणाले की बिर्ला यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं असून जनसेवा हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बिर्ला यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आपल्या पक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली बिर्ला निपक्षःपातीपणे सभागृहाचं कामकाज चालवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली शिवसेने नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत तसंच द्रमुक तृणमुल काँप्रेस संयुक जनता दल बीजू जनता दल आणि बहूजन समाज पार्टींच्या नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं

गुजरातमधे राज्यसभेच्या दोन जागांसाठी वेगवेगळ्या पोट निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता त्यावर आक्षेप घेत गुजरात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती जिणी यांची लोकसभेवर निवड झाल्यानं गुजरातमधली राज्यसेभेची दोन पद रिक झाली आहेत

एक देश एक निवडणूक या संकल्पनेला लोकसभेत निवडून आलेल्या बहुतांश पक्षांनी समर्थन दिलं असल्याचं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली क्रें सांगितलं या आणि तिर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल असंही ते म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याखेरीज गृहमंत्री अमित शहा भाजपा कार्याध्यक्ष जे पी नङ्डा वायएसआर काँप्रेस अध्यक्ष वाय एस जगनमोहन रेड्डी सीपीआय एम चे सिताराम येचुरी सीपीआयचे सुधाकर रेड्डी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आरपीआय नेते रामदास आठवले या बैठकीला उपस्थित होते

संसदीय कार्याची तत्परता तसंच गुणवत्ता वाढवणे आणि जिल्ह्यांचा विकास असे तिरही मुद्दे या बैठकीच्या कामकाज पत्रिकेवर होते तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित नव्हते बिहारमधल्या मुझफ्फपूरमधे मेंदूज्वरानं बाधित बालकांवर अधिक चांगले उपचार करण्यासाठी अतिरिक्त डॉक्टराघं पथक आणि रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या आहेत पटना दरभंगा नालंदा खेल्या वैद्यकीय महाविद्यालयातले डॉक्टर्स श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात चोवीस तास उपचार आणि सेवा पुरवणार आहेत त्यासह मेंदूज्वरानं बाधित बालकांना तातडीनं रुग्णालयात पोहाचवणसाठी फिरत्या रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहेत अकरा अतिरिक्त रुग्णवाहिन्या वैद्यकीय महाविद्यालय आणि सरदार रुग्णालयामधे सेवेत दाखल करण्यात आल्याचं मुझफ्फरनगरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस पी सिंग यांनी आकाशवाणीला सांगितलं

दरम्यान केंद्रानं मुझफ्फरनगर डिं बालरोगतज्ञ आणि तेर वैद्यकीय अधिका यांची पाच पथकं पाठवली आहेत तसंच या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी तसंच उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली कें आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीनं बैठक घेण्यात आली पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत लवकरच नव्या सदस्यांघ्या नियुक्त्या केल्या जातील असं प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी म्हटलं आहे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष ईशर खांदरे यांना कायम ठेवून संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते प्रदेश कार्यकारिणीच्या प्रस्तावानंतरच अखिल भारतीय काँग्रेस समितीनं कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतल्याचं गुंडू राव यांनी सांगितलं

भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय आय टी मुंबईनं एकशे बावन्नावं स्थान मिळवलं असून त्या भारतातल्या सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्था ठरल्या आहे

आय टी

मनुष्यबळ विकासमंत्री डॉ रमेश पोखरीयाल यांनी या यादीत स्थान मिळवलेल्या संस्थांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे बांग्लादेश आणि भारतीय दूरदर्शन दरम्यान सामंज्यस्य करार झाला असून त्यामुळे भारतीय दूरघित्रवाणीच्या वाहिन्या आता बांग्लादेशात दाखवल्या जाणार आहेत असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते आज नवी दिल्ली वें बोलत होते तसंच बांग्लादेशमधल्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्या देखील दूरदर्शनच्या मोफत डिशसेवेद्वारा भारतात उपलब्ध होणार आहेत भारतानं दक्षिण कोरिया बरोबर देखील करार केला असून दोन्ही देशांत परस्परांच्या वाहिन्या प्रदर्शित होणार आहेत शेजारच्या राष्ट्रांबरोबर झालेले हे सामंज्यस्य करार अत्यंत महत्वाचे असून भारताचे दोन्ही देशांशी असलेले संबंध आधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरतील असं जावडेकर यावेळी म्हणाले

युनायटेड नॅशनल पार्टीचे कबीर हशिम आणि एमएचए हलीम यांना आज राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी मंत्रीपदाची शपथ दिली

अंगठ्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झालेला भारताचा सलामीवीर शिखर धवन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या उर्वरीत सर्व सामन्यांना मुकणार आहे

त्यानंतर सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणी नुसार तो तीन सामने खेळू शकणार नाही असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र आजच्या तपासणीनंतर त्याची दुखापत या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत बरी होऊ शकणार नाही असं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याचं बी सी सी आयनं स्पष्ट केलं आहे शिखरचा बदली खेळाडू म्हणून या आधीच केंडमधे दाखल झालेला ऋषभ पंत उर्वरित सामन्यांसाठी संघात शिखरची जागा घेईल सरकार तिरंदाजांच्या प्रशिक्षणासाठी लागणारा आवश्यक तो निधी पुरवणार असल्याचं आश्वासन क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलं

स्विडन ॐ सुरु असलेल्या फोकसॉम ग्रां प्रि अँथलेटिक स्पर्धेत पी

चित्रा हीनं महिलांच्या दीड हजार मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं